या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या बीड लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिगोली बुलडाणा अकोला अमरावती आणि सोलापूर या दहा मतदार संघांमधे मतदान होणार आहे या सर्व मतदार संघांमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे काँगेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल नांदेड येथे सभा घेतली

आपल्या भाषणात गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देत भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला देशातल्या जनतेची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षात जनतेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला असून पुढची पाच वर्ष जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी खर्च केली जातील शेतक यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून छोट्या शेतक यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री किसान सम्मान योजना सुरु केली असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात एक जागतिक महासत्ता म्हणून भारत पुढं आला असून सर्वांच्या भल्यासाठी प्रत्येकासोबत काम करायची भारताची तयारी आहे असं मोदी म्हणाले राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली पावसामुळे झालेल्या दूर्घटनांमधे तीनजणांचा मृत्यू झाला

बीडसह माजलगाव केज शिरूर वडवणी परळी तालुक्यात हा पाऊस झाला त्यात धारूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ

पवार यांचं आज पहाटे सोलापूर इथं निधन झालं

मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विड्डल रामजी शिंदे यांचं जीवनकार्य आणि साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे गो

मराठवाडा साहित्य परिषद अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी काम केलं होतं त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं